पन्नास षटकांचा दुसरा सामना इंग्लंडन जिंकल्यामुळं मालिकेत चुरस राज्य कोविड राज्यातील कोरोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत असून दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत भरच पडत आहे

ठाकरे यांनी काल सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते राज्यात टाळेबंदी लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनं त्यांच्या आरोग्य सुविधा औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडं लक्ष केंद्रीत करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या लोकांनी कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा त्यांनी दिला लसीकरणाच्या मोहिमेत राज्य देशात आघाडीवर असलं तरी आणखी प्रभावीपणे ही मोहीम राबवण्याच्या सूचना देऊन म्रख्यमंत्री म्हणाले की कोरोनाचा नवीन स्वरूपातला विषाणू आणि औषोधोपचाराची पद्धती यासंबंधीचं मार्गदर्शन कृती दलाच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावं पुणे टाळेबंदी पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाची सद्यस्थिती आगामी आठवडाभरात सुधारली नाही तर नाईलाजानं दोन एप्रिलपासून टाळेबंदी करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पूण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी काल प्ण्यात दिला प्ण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्राद्र्भाव आणि उपाययोजना याबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते

उपराष्ट्रपती राज्यपाल यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे या आगीच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला ज्या मॉल्स किंवा इतर वास्त्मधे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयं सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीस्रक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले ही घटना द्र्दैवी असून राज्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून आपण प्रशासनाला आधीच सूचना केल्या होत्या तरीदेखील ही दुर्घटना झाली या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून फायर ऑडिट स्ट्रकचरल ऑडीट केलं जाईल कुठेही हलगर्जीपणा दिसला तर जबाबदार व्यक्तीवर योग्य कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ही द्र्घटना झाल्याचं निदर्शनास आलं असून याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचं मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं आहे भांडूपआग फडणवीस भांडूप इथं रुग्णालयात लागलेल्या आगीची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतहून दाखल घेत चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली त्यांनी काल संबंधित रुग्णालयाला भेट दिली भंडारा आग दूर्घटनेनंतर सर्व रुग्णालयांचं फायर ऑडीट करण्याचं आश्वासन मूख्यमंत्र्यांनी दिलं होतं मग या रुग्णालयाचं फायर ऑडीट का केलं नव्हतं असा सवाल फडणवीस यांनी यावेळी विचारला विधानसभा निवडणक आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्राबरोबरच व्ही व्ही पॅट यंत्रांचा वापर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रांवर दीड हजारांऐवजी केवळ एक हजार मतदारांनाच मतदान करता येईल अशी व्यवस्था केली आहे

कृषी कायदे विरोध नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी तसंच महागाई बेरोजगारीविरोधात प्कारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसनं काल राज्यभर उपोषण केलं केंद्र सरकारनं नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा प्रदेश काँप्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला मुंबईत मंत्रालयासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्तळ्याला अभिवादन केल्यानंतर पटोले बातमीदारांशी बोलत होते महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर इथं उपोषण केलं पश्संवर्धन क्रीडा आणि यूवक कल्याण मंत्री सूनिल केदार यांनी नागपूर जिल्ह्यात सावनेर इथं कोल्हाप्रात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपोषण केलं तर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम सांगली इथं आंदोलनात सहभागी झाले होते राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे काल हे आंदोलन करण्यात आलं राजू शेट्टी राज्यातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी येत्या पाच एप्रिलपर्यंत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे

ही रक्कम येत्या पाच एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न झाल्यास पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल असं राजू शेट्टी यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं

निवड सिंधदर्ग सिंधूर्दुर्ग जिल्हा परिषदेच्या चारही विषय समित्यांच्या सभापती पदावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे काल झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं उमेदवारी अर्ज दाखल न केल्यानं भाजपाचे अंकूश जाधव शर्वानी गावकर डॉ अनिषा दळवी आणि महेंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं

शाळा रुमारक उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा इथल्या राष्ट्रीय शाळेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शाळेला जिल्हाधिकारी कौस्त्भ दिवेगावकर यांनी काल भेट देऊन या शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त या शाळेच्या परिसरात स्मारक कशा स्वरूपात उभारता येईल याबाबत शाळेशी संबंधित लोकांसोबत चर्चा केली

दरम्यान तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे तयार झालेल्या हापूस आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून फळगळती आणि फळावर डाग पडण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यानं बागायतदार धास्तावले आहेत

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार